प्ढील पाच वर्षात हर घर को नल से जलही योजना राबविण्यात येणार म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन

सर्वांना समान न्याय आणि प्रवेशासाठी समान संधी या तत्वावर अकरावीच्या विद्यार्थ्यांना म्ंबई प्णे नागपूर या शहरातील ऑनलाईन प्रवेशाकरिता महाविद्यालयामध्ये जागा वाढवून देण्याचा निर्णय

भंडारा जिल्हयात झालेल्या भीषण अपघातात पाच म्ली आणि एका महिलेचा जागीच मृत्यू तर सहा प्रवासी गंभीर जखमी राज्यात मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यातील प्रत्येक गावात नळादवारे पिण्याचं पाणी देण्यात येणार आहे नुकतीच दिल्ली इथं झालेल्या निती आयोगाच्या बैठकीत प्ढील पाच वर्षात हर घर को नल से जल ही योजना राबविण्यात येणार आहे असं म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं परभणी शहराला पाणी प्रवठा करण्याबाबत सदस्य जयप्रकाश मुंदडा यांनी प्रश्न विचारला होता त्यावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना म्ख्यमंत्री म्हणाले केंद्र शासनाच्या निकषान्सार गाव आणि शहरांमध्ये पाणी प्रवठा करण्याचा प्रयत्न आहे

त्यामध्ये वाढ करण्यासाठी आढावा घेण्यात येईल असंही म्ख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं सतराव्या लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आजही झाले काल संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही सदस्यांचा शपथविधी झाला उर्वरित सदस्यांना आज शपथ दिली जात आहे दरम्यान लोकसभेच्या या सत्रात उद्या लोकसभा अध्यक्षांची निवड होईल परवा ग्रुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन्ही सदनांच्या संय्क्त सभेला संबोधित करतील तर येत्या पाच जुलैला चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे भाजपचे खासदार ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षपदाचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार असतील ते राजस्थानच्या कोटा इथून दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत लोकसभा अध्यक्षपदासाठी आज अर्ज दाखल करण्यात येणार आहेत

पश्चिम बंगाल आणि इतर राज्यात सरकारी रुग्णालयात कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरांनी संप मागं घेतल्यानं या याचिकेवर तत्काळ स्नावणीची गरज नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे या संदर्भात केंद्र सरकारला नोटीस काढण्याची गरज नाही परंत् आरोग्य सेवकांच्या स्रक्षेबाबत काळजी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आज विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केला

टंचाई आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी विविध योजनांद्वारे अर्थसहाय्य देण्यात येणार असून शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं असल्याचं ते म्हणाले

आतापर्यंत केलेल्या वनीकरणापेक्षा यावेळी अधिक वनीकरण करण्याचं उद्दिष्ट आहे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी दोन लाखांच्या वर जागा निश्चित करण्यात आल्या आहेत या मोहिमेत लोकांचा सहभाग वाढत असल्याचं सांगत ही मोहीम सर्वांनी स्वीकारली असल्याचं वनविभागाचे राज्यस्तरीय समन्वयक प्रवीण श्रीवास्तव यांनी आज नागपुरात आयोजित पत्रपरिषदेत सांगितलं या संदर्भात तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावर जिल्हा आणि तालुकानिहाय माहिती वेळोवेळी अद्ययावत करण्यात येत असून रिअल टाईम डेटा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली एक जुलैला झाडं लावायला सुरूवात होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

छतीसगडमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत आज एक महिला नक्षलवादी ठार झाली

विशेष कृती दलाचं एक पथक या भागात दहशतवाद्यांविरुद्ध कारवाईसाठी मोहीमेवर होतं त्यावेळी या अज्ञात महिला नक्षलवादयाला ठार करण्यात आल्याचं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं सर्वांना समान न्याय आणि प्रवेशासाठी समान संधी या तत्वावर अकरावीच्या विदयार्थ्यांना प्रवेशाच्या अधिकच्या संधी उपलब्ध होण्यासाठी म्बई प्णे नागप्र या शहरातील ऑनलाईन प्रवेशाकरिता निश्चित केलेल्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचा कल असलेल्या महाविद्यालयामध्ये जागा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत विदयार्थ्यांचा भाग दोन भरून घेणं आणि पुढील प्रक्रिया उदयापासून सुरू करण्यात येत आहे अशी माहिती शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली

वैवाहिक प्रकरणातील वादांमध्ये योग्यवेळी चांगल्या समुपदेशक मध्यस्थाच्या माध्यमातून उभय पक्षकाराचे समुपदेशन झाल्यास वाद संपुष्टात येण्यास मदत होते त्यामुळं वैवाहिक वादांमध्ये वादा दाखल पूर्व मध्यस्थी होणं अत्यंत आवश्यक आहे असे विचार जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही

पाटकर यांनी वाद दाखल पूर्व मध्यस्थी केंद्राच्या स्थापना प्रसंगी केले वर्धा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण इथं वाद दाखल पूर्व मध्यस्थी केंद्राची स्थापना करण्यात आली यावेळी विधी सेवा प्राधिकरणचे सचिव निशांत परमा न्यायालयातील सर्व न्यायाधीश अधिवक्ता आणि पक्षकार उपस्थित होते योगाभ्यासाम्ळं शालेय विद्यार्थ्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर पडणाऱ्या सकारात्मक प्रभावाबददल आम्ही योगशिक्षिका मीना देशम्ख यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी महत्वपूर्ण माहिती दिली

याच वयात आरोग्य संवर्धनाकडे विशेष लक्ष देणं महत्वाचं असते त्यामुळे शरिराची कार्यक्षमता आणि मनाची एकाग्रता वाढीस लागते या वयातील मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष दद्यावं लागतं शारीरिक हालचालींची कमतरता मैदानी खेळांकडे होणारं दुर्लक्ष आणि स्पर्धात्मक परीक्षांचा आलेला मानसिक ताण याकरिता नियमित योगाभ्यास महत्वाचा ठरतो या वयातील संस्कार पुढील आयुष्याला प्रभावित करतात शालेय जीवनातील वय अतिसंवेदनशील असतो या वयात अंतस्रावी ग्रंथींमध्ये होणारे बदल सौंदर्यात होणार वृद्धी विरूद्धी लिंगी आकर्षण आणि भावनांना गती मिळत असते एकंदरीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाकरिता नियमित योगसाधना तर मनाच्या एकाग्रतेकरिता दीर्घश्वसन प्राणायाम ओंकार साधना अतिशय महत्वाची आहे

याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे भंडाऱ्याचे प्रतिनिधी माधव चंदनकर

बालकांचे न्रत्यावर आधारित वास्तव कार्यक्रम अर्थात रिएलिटी शोमध्ये योग्यप्रकारे बालकांना दर्शविल्या गेलं पाहिजे अशा आशयाची मार्गदर्शक तत्व माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे सर्व खाजगी उपग्रह टीव्ही वाहिन्यांसाठी जारी करण्यात आली आहेत चित्रपट किंवा इतर तत्सम मनोरंजन माध्यमांमध्ये प्रौढ व्यक्तीनी साकारलेल्या भूमिका मुलं साकारतात या अभिनयक्रती बरेचदा स्रचक आणि त्यांच्या बालवयाला साजेलशा नसतात त्या अभिनयकृती करणं मुलांना त्रासदायक वाटू शकतं तसंच त्यांच्या कोवळ्या आणि संस्कारक्षम वयावर दुष्परिणामही होऊ शकतो कार्यक्रम आणि जाहीराती संहितेमध्ये असलेल्या या मार्गदर्शक तत्वांचं सर्व खाजगी उपग्रह टीव्ही वाहिन्यांनी पालन करावं असे आदेश मंत्रालयानं दिले आहेत तसंच म्रलांच्या कार्यक्रमात वाईट शब्द किंवा हिंसक दृश्य असू नयेत असंही त्यात नमूद केलं आहे